अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद विवाद प्रकरणी सुरू असलेल्या मध्यस्थी प्रक्रियेसंदर्भातला ताजा अहवाल येत्या आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली त्यावेळी हे निर्देश देण्यात आले

यासंदर्भात न्यायालय अठरा तारखेलाच पुढचे निर्देश देईल

सर्वोच्च न्यायालयाने या सर्व आमदारांना आज संध्याकाळी सहा वाजता कर्नाटक विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहून आपला राजीनाम्याचा निर्णय सादर करण्यास सांगितलं आहे

हे आमदार मुंबईहून बंगळुरूला पोहोचल्यानंतर त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या प्तळ्यासमोर निदर्शनं करत लोकशाही बचाओच्या घोषणा दिल्या

ग्रहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात उत्तर देताना शेतकऱ्यांच्या या अवस्थेला गेली अनेक दशकं सत्तेवर राहिलेले लोक जबाबदार असल्याचं नमूद केलं यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला दरम्यान लोकसभेत सध्या रेल्वेसंबंधी अनुदानाच्या मागण्यांवर तर राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे

मिरज तहसील कार्यालयातले मंडल अधिकारी राजू कदम बेडग मंडल अधिकारी राजू जाधव आणि म्हैसाळच्या तलाठी वैशाली वाले अशी निलंबीत केलेल्या अधिकाऱ्यांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पंचगंगा नदी सह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत जिल्ह्यात साठ बंधारे पाण्याखाली गेले असून पन्हाळा शाहूवाडी राधानगरी भुदरगड गडहिंग्लज या दुर्गम आणि डोंगरी तालुक्यातल्या वीस गावांना जमीन खचण्याचा धोका निर्माण झाला आहे या वीस गावातल्या एक हजाराहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही सुरक्षेच्या दृष्टीनं इथं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात येत आहे

उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल

हा अंतिम सामना येत्या रविवारी लंडन इथं होणार आहे